विक्रम कुपोषणासारख्या देशासमोर असलेल्या वास्तवातील समस्या सोडवण्यासाठी कृषी उत्पादन वाढवण्यावर वैज्ञानिकांनी लक्ष केंद्रित करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद म्हणजे सीएसआयआर सोसाया ीिया बैठकीत ते बोलत होते त्यांनी प्रयोगशाळांच्या विकासावर जोर दिला आहे त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार विद्यार्थ्यांमध्ये होईल असं मोदी म्हणाले युवकांना विज्ञानाकडे आकर्षित करण्यावर तसंच नव्या पिढीत वैज्ञानिक विचार रूजवण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला प्रधानमंत्री मोदी यांनी जगाच्या वेगवेगळ्या भागांत काम करणाऱ्या वैज्ञानिकांचा संशोधन आणि विकास योजनांच्या क्षेत्रात सहभाग वाढवण्याबाबत उपायही सुचवले फाईव्ह जी संपर्क

जागतिक दर्जाची उत्पादनं विकसित करण्यासाठी पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधण्यावर मोदी यांनी भर दिला सामान्य माणसाचं जीवनमान सुधारण्यासाठी वैज्ञानिकांनी काम करावं असा सल्लाही मोदी यांनी दिला राज्यातील शेतकरी हाच सरकारचा केंद्रबिदू असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी सांगितलं

शेतकऱ्याला कर्जमुक्तीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही प्रथमोपचार असून शेतकऱ्यांना वीज पाणी आणि त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं प्रतिपादन ठाकरे यांनी यावेळी दिलं शेतकऱ्यांचंच सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करु नये असंही ते म्हणाले शेती क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी काळजी घेतली पाहिजे ज्यामुळे कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न शेतकरी घेऊ शकतील असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं पाकिस्तानी संसदेत भाषण करताना तुर्की अध्यक्ष रिसेप तथ्यिप एड्रोगन यांनी कश्मीरचा मुद्दा अकारण काढल्याबद्दल भारतानं त्यांच्यावर पिंका केली आहे भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये त्यांनी बोलणं बंद करावं असं परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हा कें आहे तुर्की अध्यक्षांनी जम्मू आणि कश्मिरबद्दल केलेली शेरेबाजी भारत संपूर्णपणे फेठळून लावत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं तुर्की अध्यक्षांनी काहीही वक्तव्य करण्यापूर्वी वस्तुस्थिती समजून धेतली पाहिजे भारताविरोधात पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असल्याच्या वस्तुस्थितीचाही यात समावेश आहे असं रवीश कुमार यांनी सांगितलं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत अर्थसंकल्पानंतरची रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक घेतली शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर सरकार लक्ष ठेवून असल्याचं अर्थमंत्र्यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं या बैठकीत बँकांच्या विलनीकरणाच्या मुद्यावर चर्चा झाली नसल्याचं त्या म्हणाल्या येत्या काही महिन्यात व्याज दरात वाढ होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी वर्तवली अतिरिक्त चलनामुळे मुद्रा नीती अनुकूल बनण्याला मदत होईल असंही दास यांनी सांगितलं आर्थिक सर्वेक्षण अहवालाच्या अंदाजानुसार पुढच्या वर्षी वृद्धीदर सहा केके असेल असंही दास यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्या एक दिवसाच्या दौऱ्यासाठी वाराणसीमध्ये जाणार आहेत वाराणसी हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ आहे

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती केंद्रही ते राष्ट्राला समर्पित करणार आहेत

उपाध्याय यांचा हा देशातील सर्वात भव्य पुतळा आहे भारतीय रेल्वेच्या महाकाल एक्सप्रेसला ते व्हिडिओद्वारे हिरवा झेंडा दाखवतील ही रेल्वे वाराणसी उज्जैन आणि ओंकारेश्वर या तीन ज्योतिर्लिंग स्थानांना जोडेल प्रधानमंत्री मोदी श्री जगतगुरु विश्वाराध्य गुरूकुल यांच्या शताब्दी समारोहाच्या सांगता सोहळ्याला उपस्थित राहतील वीरशैववाद ही शैववादातली एक उपपरंपरा आहे जगतगुरु रेणुकाचार्य भागवदपद यांनी अगस्त्य ऋषींना दिलेली शिकवण श्री सिद्धांत शिखमणी या पुस्तकाच्या रुपानं आणली आहे वीरशैवांसाठी हे सर्वात पवित्र पुस्तक मानलं जातं

विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचा नी अभ्यास करता यावा यासाठी परीक्षेच्या वेळापत्रकात दोन विषयांमधे योग्य अंतर ठेवण्यात आलं आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधे भाग घेणा या विद्यार्थ्यांना खेळासोबतच परीक्षेचा अभ्यास करता यावा यासाठीही शासनाच्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे लेखी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा तसंच परीक्षा केंद्रांमधे बदल करण्याच्या शहीदांच्या मुलांच्या विनंतीलाही मंडळानं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे विशेष गरज असलेल्या मुलांसाठी मंडळानं विशेष सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत यंदा मंडळानं क्यू आर कोडसह प्रवेशपत्रांची नव्यानं रचना केली आहे तसंच परीक्षा केंद्र परीक्षक आणि विद्यार्थ्यांच्या फोटी श्रींगसाठी एकत्मिक पोरिजचा उपयोग करण्यात आला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वित्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना चिजेद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत मध्य प्रदेशात भाजपा खासदार विष्णू दत्त शर्मा यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे तर के सुरेंद्रन यांची केरळचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि दल बहादूर चौहान यांची सिक्किमचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी या नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे जम्मू कश्मिरमधे एप्रिल महिन्यात होणाऱ्या पहिल्या जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर देशातल्या मुख्य शहरामधे रोड शो चं आयोजन करण्यात आलं आहे येत्या सोमवारपासून होणाऱ्या रोड शो मध्ये जम्मू कश्मीरमधे ठराविक क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या प्रदर्शनावर भर देण्यात येणार आहे

परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही रोड शो चं आयोजन करण्यात येणार आहे माजी सनदी अधिकारी आणि जम्मू आणि कश्मिर पिपल मुव्हमेंज्ञे प्रमुख डॉ शाह फैझल यांच्यावर जन सुरक्षा कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे

या कायद्यामुळे तीन महिने ते दोन वर्षांपर्यंत कोणत्याही सुनावणी शिवाय ताब्यात घेता येते

यात नऊ सैनिकांचा समावेश आहे